उद्या स्वातंत्र्यदिनी अभिनंदन यांचा वीरचक्र देऊन गौरव करण्यात येईल

त्यानंतर तिसऱ्या दिवशी एक मार्च रोजी अभिनंदन वाघा सीमेमार्फत भारतात सुखरुप परतले कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती आता बरीचशी सामान्य झाली आहे

एकूणच नुकसानीचे पंचनामे सुरु झाले आहेत सांगली जिल्ह्यात पुराचं पाणी ओसरू लागलं आहे

पुरामुळे बंद पडलेली सांगली कोल्हापूर मार्गावरची वाहतूक आता सुरू झाली आहे अंकली मिरज हा रस्ताही वाहतुकीसाठी खुला झाला आहे

टी

सांगली आणि कोल्हापुरातल्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी यासाठी प्रसंगी कर्ज काढू असं महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे या गावांच्या पुनर्वसनाचं काम सहा ते आठ महिने चालेल असंही पाटील म्हणाले ते काल पुणे इथं आले असतांना पाटील यांनी पुनर्वसनाविषयीची भूमिका स्पष्ट केली प्रत्येक पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटीबद्द आहे असंही ते म्हणाले पश्विम महाराष्ट्रात आलेला पूर आणि त्यात झालेल्या जीवित हानीच्या पार्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत मात्र उद्या मुख्यमंत्री मंत्रालयात तर राज्यपाल पुण्यात तिरंगा फडकावतील काँप्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँप्रेसच्या शिष्ठमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातल्या पूरस्थितीबाबत चर्चा केली पूरामुळे लाखो लोक बेघर झाले असून पशुधन नष्ट झालं आहे बाधित शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना नविन कर्ज उपलब्ध करून द्यावे

बाजार भावाप्रमाणे पशुधनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी पडझड झालेली घरं सरकारनं बांधून द्यावीत अशा मागण्यांचं निवेदन काँप्रेसच्यावतीनं मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं थोरात यांच्यासह या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत बसवराज पाटील नसीम खान कृपाशंकर सिंह शरद रणपिसे नाना पटोले विरेंद्र जगताप हुस्नबानो खलिफे प्रवक्ते सचिन सावंत आदि नेते उपस्थित होते

ही पथकं जिल्हा आपत्ती अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार आवश्यक त्या ठिकाणी मदतीसाठी जातील अशी माहिती व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे मुंबई विभागाचे साहाय्यक संचालक योगेश पाटील यांनी दिली आहे सध्या काही पथकं पूरग्रस्त भागांमधला वीजपुरठा सुरळीत करण्याच्या कामात मदत करत आहेत असंही पाटील यांनी सांगितलं

नांदेड शहरातही पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते यावेळी जमा झालेली मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपण्यात आली बुलडाणा जिल्हा नागरी आणि पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा संघ सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातमधली पाच बेलवडी वसन्डे ब्रह्मनाळ बुरजी आणि खटाव ही गावं पुनर्वसनासाठी दत्तक घेणार आहे

राज्याच्या प्रग्रस्त भागात रोगराईला आळा घालण्यासाठी परिणामकारक उपाय योजना करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार या भागांमधे रोगनिहाय सर्वेक्षण करणार आहे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 स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्राला उद्देशन भाषण करणार आहेत

गोल्ड राजधानी इंद्रप्रस्थ या वाहिन्यांवर राष्ट्रपतींचं भाषण श्रोत्यांना ऐकता येईल या भाषणाच्या स्थानिक भाषांमधल्या आवृत्तीचं आकाशवाणीच्या त्या त्या भाषेतल्या प्रादेशिक वाहिन्यांवर रात्री आठ वाजता प्रसारित केलं जाईल कोविंद यांच्या भाषणाचं प्रसारण होणार असल्यामुळे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन दिल्या जाणा या प्रादेशिक बातम्या आज संध्याकाळी सातऐवजी पावणेसात वाजता प्रसारित होतील

त्यामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तूटला आहे सिंधूदर्ग जिल्ह्यातील मनेरी इथं विजेच्या झटक्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू झाला औरंगाबाद धुळे बूलडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वाशिम बीड जालना नाशिक जिल्ह्यात आज पाऊस नाही रत्नागिरी तसंच अकोला जिल्ह्यात अध्नमधून पावसाच्या सरी पडत आहेत

दरम्यान भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर अकोला अमरावती जिल्ह्यात आज दमदार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामानानं व्यक्त केली आहे